प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनानं ही परवानगी दिल्यानं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकतं असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीन्सार ही मान्यता देण्यात आली असून कोव्हॅक्सिन लस तयार करण्यास एक वर्षांचा कालावधी दिला असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी आणि वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सांगितलं आहे

शहरातल्या पुंडलिक नगर पोलिस ठाणे आणि औषध निरीक्षक कार्यालयानं ही कारवाई केली शासकीय रुग्णालयाचा कर्मचारी अनिल बहोते हा मंदार भालेराव आणि खाजगी औषधी विक्री दुकानाचा मालक अभिजीत तौर यांच्या साथीनं रेमडेसिवीर औषध काळ्या बाजारात विकत होता ही माहिती खबऱ्या द्वारे पोलिसांना मिळाली असता ही कारवाई करण्यात आली

जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली काल यासंदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते मालेगाव आणि अर्धापूर इथं कोविड सुश्रुषा केंद्र सुरु करण्यात येत असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली

मात्र परवाना आणि ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे हा प्रकल्प चालू झालेला नाही असं निंबाळकर यांनी प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे

जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्याकडून सध्याची प्राणवायूची गरज आणि उपलब्ध साठा याबाबतही केंद्रेकर यांनी माहिती घेतली

कानन येळीकर यांनी नागरिकांना कोविड लस घेण्याचं आवाहन केलं आहे लस लावल्यानंतर आपल्याला कोरोना होत नाही असं नाही पण झालाच तर नक्कीच त्याची लक्षणं कमी असतात लवकर स्टेजमधे आपण बरे होतो त्यामुळे लसीकरणाचा फायदा आहे

बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे नवनिय़क्त सदस्य सचिव डॉ कृष्णा कांबळे यांचं काल द्पारी नागपूर इथं निधन झालं

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळाचे उपाध्यक्ष तसंच लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं होतं

जालना इथल्या जेइएस महाविद्यालयातून निवृत्त झालेले कुलकर्णी यांनी सरस्वती भुवन शिक्षण संस्था योगेश्वरी शिक्षण संस्थेसह विद्यापीठाच्या कार्यकारी समितीवरही त्यांनी काम पाहिलं होतं

याबाबतचा प्रस्ताव सत्तार यांनी वित्त विभागाकडे सादर केला आहे यामध्ये तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य सेवक आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची भरती करण्याची मागणी सत्तार यांनी केली आहे

जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात बिडकीन इथं शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर असलेले आरोग्य अधिकारी संजय गोरे यांना स्थानिक ग्रंडाकडून मारहाण झाल्याची घटना घडली होती त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काल डॉ गोरे यांची भेट घेतली तसंच संबंधित ग्रंडाविरोधात ग्रन्हा दाखल करत आरोपीला त्वरित अटक करण्याची सूचना केली ग्रामीण रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले दरम्यान औरंगाबाद इथं विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोविड अँटीजन चाचणी करण्यात येत आहे

नीता पाडळकर यांनी दिली या चाचणीत कोविड बाधित आढळलेल्या रुग्णांना तत्काळ कोविड केंद्रात दाखल केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं

जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा आता दुपारी दोन वाजेपर्यंतच सुरु राहतील नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितलं नागरिकांनी निर्बंधांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं ते म्हणाले दपारी दोन वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांचा लाभ नागरिकांनी घ्यावा दोन नंतर फक्त मेडिकल सर्विसेस पेट्रोल आणि परिवहन इतक्याच सर्विसेस चालू राहतील इतर सर्विसेसना मनाई असणार आहे दोन नंतर क्रपा करून आम्हाला कडक कारवाई करायला भाग पाड्र नका कारण हे निर्बंध हे लोकांचे जीव वाचवण्यासाठी आहे आणि असं करतांना कठोर निर्बंधांमुळे नागरिकांना काही त्रास व्हावा ही प्रशासनाची नक्कीच इच्छा नाही

यामध्ये काल दोघे जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले त्यांना कोविड रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली

तालुक्यात वाढता कोविड संसर्ग पाहता तहसीलदार विपीन पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने हे आदेश काढले आहेत

याठिकाणी रुग्णाखाटांची संख्या वाढवणं तपासणी यंत्रणा सक्षम करणं औषधांचा प्रेसा साठा करून ठेवणं आदी सूचना देशमुख यांनी दिल्या

याबाबतचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे असलेलं निवेदन त्यांनी प्रशासनाकडे सादर केलं

या संदर्भातील परिपत्रक हवामान विभागानं जाहीर केलं आहे प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे देशात मोसमी पाऊस समाधानकारक राहणार असल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं आहे

याबाबतचा शासननिर्णय काल जारी करण्यात आला

तर भारतीय जनता पक्षाचे चार उमेदवार विजयी झाले होते

यात दोघांचे मृतदेह सापडले असून एका मृतदेहाचा शोध सुरु आहे काल सायंकाळी ही घटना घडली

याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याच आमच्या वार्ताहरान कळवलं आहे

या मागणीचं निवेदन वाघमारे यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं

ते काल असोला या गावी कोविड लसीकरण कार्यक्रमात बोलत होते महाआवास अभियानांतर्गत निर्धारित उद्दीष्ट पूर्तीमध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेनं मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे

यासंदर्भातील एक निवेदन काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आलं